जर्मनीमधे सुरु असलेल्या सार्लर्लक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल आणि लक्ष्य सेन भारताय चमूचं नेतृत्व करणार महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत शिक्सेनेशी औपचारिक आणि अनौपाचारिक अशा दोन्ही चर्चा सुरु असून आमच्यात संवाद सुरु आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा या निवासस्थानी दिवाळीमिलन या कार्यक्रमात सांगितलं

राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेसोबत अद्याप कोणत्याही खात्यांची चर्चा झालेली नाही किंवा त्यांनी तशी मागणी केलेली नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मात्र खात्यांबाबत आम्ही गुणवत्ता हा निकष ठेवून निर्णय घेऊ असं सांगितलं शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिलेला नाही असं ते म्हणाले शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी अमित शहा मुंबईत येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून होणा या टीकेबाबत नाराजी व्यक्त केली

तेल आणि वायूनूतनक्षम ऊर्जा संरक्षण आणि नागरी विमान वाहतूक क्षेत्रात आज शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर रियाध क्षे करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काल रियाध धिं पोचले राजे सलमान बिन आलं सौद यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा कर्ण आहेत आणि शिष्टमंडळीय स्तरावरील चर्चा युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या बरोबर होणार आहे सौदी अरेबियाच्या ऊर्जापरराष्ट्रीय व्यवहार आणि कृषी मंत्रांबरोबर मोदी चर्चा करणार आहेत भावी गुंतवणूक परिषदेच्या तिसऱ्या सत्राला मोदी संबोधित करणार आहेत सार्वभौम तत्त्वांचा आदर करतानाच अन्य देशांच्या अंतर्गत प्रकरणात दखल न देता पश्चिम आशियातल्या वादांकडे समतोल दृष्टीनं पाहावं अशी प्रतिक्रिया आपल्या एक दिवसाच्या सौदी अरब दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अरब न्यूजला दिली भारताचे या भागातल्या सर्व देशांबरोबर सौहार्दाचे संबंध आहेत बहुसंख्य भारतीय या क्षेत्रात राहतात असंही त्यांनी संगितलं या भागात शांती आणि सुरक्षा करण्यासाठी परस्पर संवादाची गरज असल्याच ते म्हणाले शेजारीप्रथम हे आमच्या सरकारचं परराष्ट्रीय धोरणाचं प्रमुख तत्त्व आहे त्यानुसार सौदी अरेबिया आणि भारता दरम्यान द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यावर भारताचा भर आहे आणि राजे सलमान बिन अल सौद आणि युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या नेतृत्वाखाली हे संबंध आणखी दृढ होतील असा विधास त्यांनी व्यक्त केला भारताच्या ऊर्जेची गरज भागविण्याकरिता सौदी अरब हा विबसनिय स्रोत असल्याचं ते म्हणाले जागतिक आर्थिक वाढीसाठी तेलांच्या किमती स्थिर असणं गरजेचं आहे असंही ते म्हणाले या दौऱ्यात दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी परिषदेच्या करारावर सह्या करणार आहेत

जम्मू आणि काश्मीरमध्ये आजपासून शालान्त परीक्षांना सुरुवात झाली परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका आणि संबंधित सामग्री नेमून दिलेल्या पोलीस स्थानकांमध्ये जमा केलं जाणार आहे या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी काश्मीर खोऱ्यातल्या सर्व जिल्हा उपायुकांनी अतिरिक्त उपायुकांच्या नेतृत्वाखाली नियंत्रण कक्षांची स्थापना केली आहे प्रत्येक नियंत्रण कक्षात त्या त्या जिल्ह्यातले मुख्य शिक्षणाधिकारी शालेय शिक्षण मंडळाचे सहसचिव आणि पोलिस अधिकारीही नियुक केले आहेत जम्मू काश्मीरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी काल परीक्षांसाठीच्या तयारीचा आढावा घेऊन परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आवश्यक सूचनाही दिल्या होत्या ऐशीवर्षाहून अधिक वय असणारे नागरिक तसंच दिव्यांग व्यक्ती यांना यापुढे पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठवून मतदान करता येणार आहे प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं की पोस्टद्वारे मतदान करायचं हा पर्याय निवडण्याचं त्यांना स्वांतत्र्य असून हा पर्याय निवडल्यास त्यासाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हे मतदान करता येईल निवडणूक आयोगाच्या सूचनेनंतर केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयानं निवडणूक विषयक नियमात ही सुधारणा केली आहे भारतीय रेल्वमध्ये दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या जागा लवकरच भरल्या जातीलअशी माहिती रेल्वेअधिकाऱ्यांनी दिली पात्र दिव्यांगजन त्याच्या गुणवत्तेनुसार विविध रेल्वे प्रभागात त्यांची नियुक्ती केली जाईल जर या जागा भरल्या नाही तर अन्य व्यक्तींची या जागांवर नियुक्ती केली जाणार नाही त्या जागा नंतर भरल्या जातीलअसंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे

दिल्लीमध्ये महिलांना आजपासून बसप्रवासाचं भाडं मोजावं लागणार नाही दिल्ली सरकारच्या योजनेनुसार महिलांना बसमधून मोफत प्रवास करता येणार असून आजपासून या योजनेची सुरुवात झाली आहे

या तिकिटांच्या रकमेचा परतावा सरकारकडून वाहतूकदारांना दिला जाईल दिल्ली सरकारनं घेतलेल्या आणखी एका निर्णयानुसार लोकांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी आता सर्वच बसमधे मार्शल नियुक करण्यात येतील

गेली नऊ महिने पदका पासून वंचित असणाऱ्या सायना नेहवाल कडून सगळ्याचं पदकाची आशा आहे महिला एकेरीत सायनाचा पहिला सामना जर्मनीच्या फेबियन डिप्रेझ बरोबर होणार आहे

बेल्जियमी आणि डच स्पर्धेतल्या यशानंतर लक्ष्य सेनकडून तिसऱ्या विजयाची सगळ्यांना अपेक्षा आहे किरण जॉर्ज मिठिवून मंजुनाथ आणि राहुल भारद्वाज यांनी देखील या स्पर्धेत भाग घेतला आहे

तिली ब्रिटन फ्रान्स जर्मन आणि पोलंडचे हे खासदार असून जम्मू कश्मीरच्या नियंत्रण रेषेवरच्या सुरक्षेसह अनेक सुरक्षेच्या मुद्दयांवर बैठकीत चर्चा करणार आहेत खासदारांचं हे शिष्ट मंडळ काही स्थानिकांशी हाऊस बोटस्च्या मालकांशी तसंच मंत्रीमंडळातल्या अनेक वरीष्ठ मंत्र्यांशी चर्चा करणार आहे कॉर्पोरेट संस्कृतीमध्ये सामाजिक कल्याणाची भावना रुजवणं अतिशय गरजेचं आहे आणि सामाजिक आणि पर्यावरणीय उत्तरदायित्व निभावूनही नफा कमवता येतो हे देशातल्या बड्या कंपन्यांनी सिद्ध केलं आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितलं आहे ते आज नवी दिल्लीत सीएसआर अर्थांत राष्ट्रीय कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कंपन्यांना यावेळी गौरवण्यात आलं गुरु नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंती सोहळ्याच्या काळात पाकिस्तानात कर्तारपूर मार्गिका आणि तिर गुरुद्वारांना भेटी देणाऱ्या बिगर भारतीय शीखांना पाकिस्तान सरकार पर्यटक व्हिसा देणार आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या कर्तारपूर मार्गिका करारांतर्गत भारतातून एका दिवसासाठी येणाऱ्या भाविकांना व्हिसा लागणार नाही मात्र त्यांना केवळ गुरुद्वारा बाबा गुरू नानक क्विंच भेट देता येईल

दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बीजबेहरा भागात आज एक अज्ञात दहशतवादी ठार झाला आहे काल रात्री कानिलवान श्रे एका बिगर काश्मीरी ट्रक चालकाची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांच्या टोळीचा हा सदस्य असावा असा पोलिसांचा अंदाज आहे त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे

बांगलादेशचे धार्मिक व्यवहार राज्यमंत्री शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी काल ही घोषणा केली